राष्टपती बाललैंगिक अत्याचार विरोधी कायदा अर्थात पॉक्सो कायद्याअंतर्गत दोषी असणाऱ्या व्यक्तींना दया याचिका दाखल करण्याची मुभा असू नये संसदेनं यावर विचार करावा असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल राजस्थानातील माउंट अबू इथं बोलताना केलं ब्रह्मकुमारी विद्यापीठातर्फे आयोजित सामाजिक परिवर्तनासाठी महिलांचे सबलीकरण या विषयावरच्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते स्त्री सुरक्षा ही गंभीर बाब असून त्यावर आणखी काम करण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं पंतप्रधान पणे देशभरातल्या पोलीस प्रमुखांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काल रात्री पुण्यात आगमन झालं राज्यपाल भगतसिंह कोशारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही काल दुपारीच पुण्यात दाखल झाले असून काल संध्याकाळी त्यांनी या परिषदेमध्ये मार्गदर्शन केलं तीन दिवसांच्या या परिषदेत सर्व राज्यातले वरिष्ठ पोलीस अधिकारी तपास यंत्रणा आणि गुप्तचर विभागातले अधिकारी देशांतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावर विचार मंथन करणार आहेत

या घटनेचे संसदेत तीव्र पडसाद उमटले अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कायदे अधिक कठोर करण्याची गरज सर्वच पक्षाच्या खासदारांनी व्यक्त केली निर्धारित कालमर्यादेत अशी प्रकरणं निकाली काढण्याची मागणीही खासदारांनी केली आहे या घटनेबाबत देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटली राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं या प्रकरणाची स्वतःहन दाखल धेतली असून एक तपास पथक घटनास्थळी पाठवण्यात येणार आहे दरम्यान हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले असून चकमकीत मारल्या गेलेल्या चारही आरोपींच्या मुतादेहाचं जतन करण्याचे निर्देश तेलंगणा उच्च न्यायालयानं काल दिले तर आम्ही आपलं कर्तव्य बजावलं असून कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचं सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही

सज्जनार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे

प्रकृती खालावल्यामूळे तिला गुरुवारी लखनौहन दिल्लीला हलवण्यात आलं होतं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वेन्कय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवी दिल्ली इथं संसद भवन परिसरात आदरांजली अर्पण केली महापरिनिर्वाण राज्यपालमंबई राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले जयंत पाटील बाळासाहेब थोरात यांनी चैत्यभूमी इथं डॉ आंबेडकर यांच्या पूतळयाला पूष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं बाबासाहेबांचे विचार अनेक पिढ्यांना प्रेरणादायी असून त्यांनी संविधानाच्या माध्यमातून देश एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला असं प्रतिपादन राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी केलं

मुंबईतल्या परळ इथल्या चाळीतलं डॉ आंबेडकर यांचं निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार असल्याची घोषणा मूख्यमंत्री ठाकरे यांनी काल केली त्यांनी काल या चाळीला भेट देउन रहिवाशांशी संवाद साधला

त्यामुळं या चाळीत स्मारक उभारण्याची मागणी विविध नेत्यांकडून होत होती चैत्यभसी चैत्यभूमी या बाबासाहेबांच्या स्मृतिस्थळावर काल दिवसभर त्यांना आदरांजली वाहण्यासाठी लाखों अनुयायांनी गर्दी केली होती

महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातल्या मह या बाबासाहेबांच्या जन्मगावाहन आलेल्या अनुयायांनीही स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं राज्यात सर्वत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं या निमित्त प्रभात फेरी कँडल मार्च रक्तदान असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते

भूसुरूंग निकामी करणं आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी या युद्ध सरावाचं आयोजन करण्यात आलं असून दोन्ही देशांचे सैनिक संयुक्तपणे दहशतवाद विरोधातील कारवाई कशाप्रकारे राबव्याचे याची रणनीती प्रत्यक्ष युध्दभूमीवर अनुभवत आहेत ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून दहशतवाद विरोधात एखादी ठोस कारवाई करण्यासाठी वेगवेगळ्या देशांच्या सैन्यात समन्वय असणं ही महत्वपूर्ण बाब आहे दहशतवाद ही जगाला भेडसावणारी समस्या असून त्याविरोधात सर्व राष्ट्रांनी एकत्रित येत त्याचा बिमोड करणे आवश्यक आहे

दोन आठवड्याच्या युद्ध सरावात घनदाट जंगलातील अतिरेकी करवाईना चोख प्रतिउत्तर देणं संशयास्पद वस्तूंची देखरेख करणं अतिरेक्यांचा शोध घेऊन त्यांचा बिमोड करण या गोष्टींवर सराव केल जात आहे विविध ठिकाणी पेरण्यात आलेली भुसुरुंग ओळखणं आणि ती निकामी करण्याकरीता विविध तंत्रज्ञानाचा अवलंब करणं यासाठी जवानांना प्रशिक्षित करण्यात येत आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्दा वार्डे पुणे

या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र एसीबीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर काल सादर केलं

त्यानंतर या प्रकरणांशी पवार यांच्या संबंधांबद्दल खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयानं एसीबीला दिले होते त्यानुसार एसीबीने प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केलं आहे रर्यीम लातर महाविद्यालयांमध्ये रॅगिंग सारख्या घटना होऊ नयेत यासाठी विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधून लवकरच नवीन धोरण तयार करणार असल्याची माहिती महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु प्रा

दिलीप म्हैसेकर यांनी काल लातूर इथं दिली एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षक संवाद कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते

जिल्ह्यातील शेतकरी शेतीपूरक व्यवसाय करणारे लोक महिला आणि प्रुषांचे बचतगट अन्न प्रक्रिया उद्योग सुशिक्षीत बेरोजगार यांच्यासाठी यामध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे

या महोत्सवात मुंबई विद्यापीठाचा संघ विजेता तर सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठाचा संघ उपविजेता ठरला आहे

हवामान अरबी समुद्रात तयार झालेलं पवन चक्रीवादळ ओमानच्या दिशेनं सरकलं आहे मात्र त्याच्या प्रभावामुळे कोकणात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला